नवी दिल्लीत काल उद्योजकता आणि व्यापार विकास या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

नवउद्योजकांना अत्याध्निक तंत्रज्ञान वापरून आयुर्वेदात जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं नाईक यांनी सांगितलं

यामध्ये हेतुपुरस्सर कर्ज न फेडणाऱ्यांची नावं आणि न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या नोंदी केल्या जाणार आहेत

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ कंपनी व्यवहार मंत्रालय वस्तू आणि सेवा कर यंत्रणा तसंच भारतीय दिवाळखोर आणि ऋण शोधमंडळांकडून प्राप्त माहिती या पत नोंदणीमध्ये असणार आहे यामुळे बँका तसंच वित्तीय संस्थांना कर्जदारांच्या स्थितीची माहिती मिळू शकणार आहे

या महिलांनी बचत गटांच्या विविध उत्पादनांचं प्रदर्शन करतानाच राज्यातल्या ग्रामीण महिला लघु उद्योगांच्या क्षमतांचंही यावेळी सादरीकरण केलं या महिलांनी तयार केलेली वारली हस्तकला तसंच हातमागाची उत्पादनं या समीटमध्ये ठेवण्यात आली या महिलांना जागतिक उद्योजकता व्यवहार बाजारपेठ यांची ओळख करुन देण्यासाठीच या दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध योजना उपक्रमांची यावेळी मुंडे यांनी माहिती दिली

आवटी यांनी प्ण्यात खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख नौदल मुख्यालयातल्या मन्ष्यबळ विभागाचे प्रमुख मुंबईतल्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलं होतं

त्याच्या विरोधात हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग यांनी काल व्रत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिली

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते धम्मानं माणसं जोडायला शिकवलं असून माणसं तोडणं हे धम्माच्या विचारात नाही असं आठवले यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्षासोबत असलो तरीही आंबेडकरी विचारांशी आपण प्रतारणा केली नाही असं ते म्हणाले त्यापूर्वी या महोत्सवाच्या सकाळच्या सत्रात धम्म ध्वजारोहण धम्म प्रवचन आदी कार्यक्रम झाले समाज कल्याण राज्यमंत्री राजक्मार बडोले पश्संवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह धम्म प्रसारक तसंच अनेक कार्यकर्ते या महोत्सवात सहभागी झाले

दीपोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो काल वसुबारसेला सवत्स धेनुच्या पूजन झालं अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या आदिवासी बांधवांनी परंपरेप्रमाणे वाघबारस काल साजरी केली आज सायंकाळी घरोघरी धन्वंतरी पूजनाचा प्रघात आहे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत

चार षटकांत तेरा धावा देऊन तीन बळी टिपणारा कुलदीप यादवला सामनावीर ठरवण्यात आलं मालिकेतला दसरा सामना उद्या लखनौ इथं होणार आहे

कुडाळ इथल्या रहिवासी प्रणाली कुडाळकर यांनी या योजनेमुळे धुराचा तसंच डोळ्यांना होणारा त्रास कमी झाल्याचं सांगितलं त्या म्हणाल्या गेली अनेक वर्षे आम्ही चूलीवर जेवण करत होतो

यामुळे घराच्या भींती खराब व्हायच्या डोळ्यांना पण त्रास व्हायचा जेवण तयार व्हायला वेळ लागायचा पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आमच्यासाठी उज्वला गॅस योजना सुरु केल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला आहे या योजनेतून आम्ही गॅसची शेगडी घेतली आहे आता आम्ही त्यावरच सगळं जेवण करतो त्यामुळे वेळ पण वाचतो आणि त्रास पण होत नाही धन्यवाद उज्वला योजना

याशिवाय कच्च्या तेलाचे दरही अर्जेंटिना अमेरिका आणि चीनच्या दरासमान केले आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता आहे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूरच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्राला तसंच मुख्य कालव्यावरच्या प्रवाही आणि मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना हे पाणी मिळणार आहे रब्बी हंगामात तीन आणि उन्हाळी हंगामात चार पाळ्या पाणी देण्याचं प्रस्तावित आहे